खासगी प्रयोगशाळांमधे आकारण्यात येणारं चार हजार पाचशे रुपयांचं शुल्क आता दोन हजार दोनशे रुपये करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली या निर्णयाम्ळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं लाळेचे नम्णे रुग्णालयाच्या माध्यमातून घेण्यासाठी दोन हजार दोनशे रुपये तर निवासस्थानी घेण्यासाठी दोन हजार आठशे रुपये असं शुल्क असेल असंही त्यांनी यावेळी नमुद केलं निवासस्थानी लाळेचे नमुणे घेण्यासाठी पाच हजार दोनशे रुपये आकारले जात होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना खासगी प्रयोगशाळांशी हे दर कमी करण्याबाबत चर्चा करता येईल तसंच याहन अधिक दर आकारण्यात आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहितीही आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली

देशातील रुग्ण संख्या चौसष्ट दिवसांनंतर एक लाखावर पोहचली होती त्यानंतर पंधरवड्यामधे संख्येनं दोन लाखांचा टप्पा गाठला होता

एका दिवसामधे विक्रमी अकरा हजार चारशे अठ्ठावण्ण रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशात सध्या एक लाख पंचेचाळीस हजार सातशे एकोणऐंशी रुग्णांवर उपचार सुरू असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख चोपन्न हजार तिनशे एकोणतीस असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

देशात मृत्यमूखी पडलेल्या आठ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुग्णांपैकी महाराष्ट्रातील मृतांची संख्याही सर्वाधिक तीन हजार सातशे सतरा असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

नरवणे यांनी दिली आहे चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील मतभेद द्र होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे ते आज डेहराडून इथं लष्कर अकादमीमधे नव्या अधिकाऱ्यांच्या संचलन समारंभात बोलत होते देश सध्या कठीण परिस्थीतून जात असताना देशाची सुरक्षा आणि सन्मान लष्काराचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या युवा अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं लष्करी उच्च दर्जाच्या कठीण प्रशिक्षणाचा या अधिकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांचा समाना करण्यासाठी निश्चित मदत होईल असा विश्वास जनरल नरवणे यांनी यावेळी व्यक्त केला

औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या दोन हजार सहाशे बावीस इतकी झाली असून यापैकी चौदाशे रुग्ण बरे झाले आहेत जिल्ह्यामधे कोरोना विषाणूच्या एक हजार सत्त्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात एकशे पस्तीस रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे

यामध्ये अहमदनगरचे तीन शेवगाव संगमनेर पाथर्डी इथले प्रत्येकी दोन आणि राहाता इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे श्यहाण्णव रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्याची माहिती समन्वयक अधिकारी डॉ बाप्साहेब गाढे यांनी दिली आहे बुलडाणा इथल्या नव्या कोविड रुग्णालयाची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज पाहणी केली शहरातल्या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे अत्याधुनिकीकरण केलेल्या या रुग्णालयात मुंबईच्या टाटा ट्रस्ट तर्फे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत

नांदेड शहरात गोदावरी नदीकाठी आज मृत अवस्थेतील मासे आढळले आहेत त्यांची संख्या लक्षावधी असण्याची शक्यता आमच्या वार्ताहरानं व्यक्त केली आहे

मृत आणि जखमी असे चौघंही एकाच दुचाकीवर प्रवास करत असताना हा अपघात झाला गंभीर जखमींना उपचारांसाठी औरंगाबाद इथं दाखल करण्यात आलं आहे